सांगली आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार थंडावला उद्या मतदान संसद बारा वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणार्याना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेलं विधेयक काल लोकसभेनं मंजूर केलं तसंचं अशा खटल्यांबाबत त्वरित तपास आणि पोलीस कारवाई करण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे अल्पवयीन बालिकांवर बलात्काराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हे विधेयक आणलं होतं या विधेयकामुळ गुन्हेगारांना जरब बसेल असं गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं महिलांच्या सुरक्षेला सरकारचं प्राधान्य असल्यानं गृह मंत्रालयात महिला सुरक्षेसाठीचा स्वतंत्र विभाग बनवण्यात आला आहे

दरम्यान आसाम राज्याच्या राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेच्या मसुद्धाचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहात पडले या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं तर ही अंतिम यादी नसून केवळ मसुदा आहे असं सांगून विरोधकांनी या मुद्धाचं राजकारण करू नये असं आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल लोकसभेत केलं आढावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तात्काळ भंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई इथं दिले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसंदर्भातील कार्यवाहीबाबत राष्ट्रीयकृत बैंकांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या आंदोलनाची धग कालही कायम होती या आंदोलनाला काल काही ठिकाणी हिंसक वळण लागलं पुणे जिल्ह्यात चाकणमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक तसंच गाड्यांची जाळपोळ केली त्यामुळे पुणे नाशिक महामार्ग सुमारे सात तास ठप्प होता या घटनेनंतर चाकणमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत राजगुरुनगरमध्येही आंदोलनादरम्यान जाळपोळीचे प्रकार घडले पुणे शहरातही या आंदोलनाचा परिणाम जाणवला पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची आवक घटली तर स्वारगेट बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्या काल बंद ठेवण्यात आल्या औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी भागातल्या तरूणानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर जालना औरंगाबाद बस सेवा बंद ठेवण्यात आली होती नांदेडमध्ये सोनखेड इथं काल नांदेड लातूर या एस टी बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली सोलापूरमध्येही काल कडकडीत बंद पाळण्यात आला त्यामुळे बाजारपेठा थंड होत्या तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं खाजगी वाहनांसह एस टी बसही बंद ठेवण्यात आल्या होत्या ध्वळ्यात पारोळा रस्त्यावर आंदोलकांनी रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी केली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं बेमुदत ठिय्या आंदोलन कालही सुरुच होतं जालना जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चानं शांततेत आंदोलनं केली मात्र घनसावंगी इथं काही समाज कंटकांनी मोर्चात घुसून दगडफेड केली या प्रकरणी मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत केली

दरम्यान राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चालढकल करत असल्याचां आरोप कौंग्रेसनं केला आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची त्यांना विनंती केली भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्याही काल या संदर्भात बैठका झाल्या

पुणे जिल्ह्यातील युवकांना प्रधान मंत्री कौशल विकास योजनेचा लाभ कसा मिळत आहे त्याविषयीचा हा वृत्तांत प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे लाभ पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना चांगल्या प्रकारे मिळू लागले आहेत फेंशन डिझायनिंगसारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये करीअर करण्यास इच्छुक युवकांसाठी ही योजना एक बरदान सिद्ध होत आहे अशीच एक लाभार्थी वैशाली नाईक हिला तिचा प्रगतिपट विकसित करण्यासाठी संधी या योजनेतून निर्माण झाली

या कोर्समध्ये आम्हाला खूप सारे इंडियन आणि वेस्टन डिझायनिंगचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळाले

या योजनेमुळं फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करायची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे आणखी एक लाभार्थी प्रिया लोखंडे हिचं स्वप्नं आदरातिथ्याच्या क्षेत्रात काम करण्याचं होतं या योजनेमुळं ते पूर्ण झालं असं ती म्हणते

आजवरच्या सरधोपट अभ्यासक्रमांच्या ऐवजी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेद्वारे वेगळया वाटा ध्वेंडाळणारे हे युवक पाहता नवा युवा भारत उदयाला येत आहे असं म्हणणं उचित ठरेल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून मनोज क्षीरसागर

केंद्र सरकारच्या अहवालातून हे स्पष्ट झालं आहे ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सुरु असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेतील वृक्षांचं संगोपन हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा बनला आहे

हे लक्षात घेऊनच यंदा वृक्षसंवर्धनासाठी वेगळ्या उपाययोजना करण्याची वेळ आली आहे

त्यासाठी शासन आणि प्रशासनाबरोबरच नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडली तरचं हरित महाराष्ट्राचं स्वप्न ख या अर्थानं साकार होईल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी स्टी सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता काल संध्याकाळी झाली

राज्य शासनानं या निवडण्कीसाठी संबंधित महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे रेल्वे पश्चिम रेल्वेनं उधना जळगाव मार्गाचं दुपदरीकरण पूर्ण केलं आहे

रेल्वे मध्य रेल्वे गणेशोत्सवादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाड आणि पुणे ते म्नाराप दरम्यान चार अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल ही माहिती दिली बोंडआळी विदर्भातील अकोला आणि वाशिम तर मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये बोंडवळीचा प्रादर्भाव दिसून आला आहे राज्याच्या कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती देताना सांगितलं की पिकाच्या वाढीच्या आरंभिक अवस्थेत बोंडअळीचा हा प्रादुर्भाव आढळला असून त्यावर वेळीच नियंत्रण केलं नाही तर उत्पादनात घट होऊ शकेल

एन डी ए प्ण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या अभ्यासक्रमात काश्मिरी पश्तो आणि दारी भाषा शिकवण्याचा समावेश केला आहे प्रबोधिनीतून प्रशिक्षण पूर्ण केलेले अधिकारी जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात झाल्यानंतर त्यांना या भाषांची मदत होणार आहे तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात शेवटच्या वर्षी या भाषात शिकवल्या जातील असं अकादमीच्या अधिकाऱ्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं निधन पालघर ज्येष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरमचे माजी अध्यक्ष रामचंद्र पाटील याचं रविवारी मुंबईत निधन झालं

तरुणपणी राष्ट्र सेवा दलामध्ये त्यांनी काम केलं काल दुपारी पालघरमधल्या वडराई या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

या दोन्ही मुली मरारटोली इथल्या गुवा परिवर्तन संस्थेच्या परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनी होत्या

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता औल इंडीया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच ऐंट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हैंडलवर नमस्कार